आरोग्य सेवा महासंचालक डॉ राजीव गर्ग यांनी सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे

कोरोनाच्या चाचण्या अधिक जलदगतीने करता याव्यात यासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची अट रद्द करण्यात आली आहे

नाशिकमध्येही मिशन झीरो उपक्रमाला काल सुरुवात झाली नाशिक शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असून पाच हजाराहून अधिक रूग्ण आढळले आहेत त्यामुळे शहरात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका आणि भारतीय जैन संघटनेच्या वतीने मिशन झिरो ही मोहिम सुरू करण्यात आली आहे

नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी नागरिकांनी प्रशासनाला आणि नगरपालिकेला या संचारबंदी दरम्यान सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे

राज्यसभेत सभापती व्यंकय्या नायडू यांनी या सदस्यांना शपथ दिली शपथ घेणाऱ्या खासदारांमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार काँग्रेसचे राजीव सातव मल्लिकार्जुन खरगे भाजपचे डॉ भागवत कराड उदयनराजे भोसले शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे